मोदी बिहार प्रकल्प नमामि गंगे अभियानाअंतर्गत आज सुरू करण्यात आलेल्या बिहारमधील योजना राज्याचा कायापालट करतील आणि सर्वसामान्य माणसाला स्वच्छ पाण्याचा पुरवठा करत त्याच्या आरोग्याची काळजीही घेतील असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मत्स्य संवर्धनासाठी मिशन डॉल्फिन ची आज घोषणा केली या अभियानामुळे डॉल्फिन माशांच जतन होईल आणि बिहारच्या पर्यटनामध्ये तो महत्त्वाचा भाग ठरेल त्याचा पर्यटनाला हातभार लागेल असं ते म्हणाले बिहारमधील नगरी पायाभूत सुविधांसंबंधीच्या सात प्रकल्पांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज काही वेळापूर्वी उद्घाटन आणि भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते

दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी रविशंकर प्रसाद बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार उपस्थित होते जागतिक पातळीवर वेगानं सुरू असलेलं शहरीकरण हे आजच्या घडीचं सत्य असून भारतालाही ते स्वीकाराण्यावाचून पर्याय नाही त्यासाठीच केंद्र सरकार प्रयत्नशील आहे गेली काही दशकं शहरीकरण म्हणजे समस्या अशी असलेली मानसिकता आता बदलण्याची गरज असून त्यातील संधी लक्षात घेऊन काम करायला हवं संभावना समृद्धी सन्मान सुरक्षा आणि सशक्त समाज यांच्या आधारे आपल्याला राहण्यासाठी सुलभ ईझ ऑफ लिव्हिंग देणारी शहरे निर्माण करायची आहेत असही पंतप्रधान यावेळी म्हणाले राज्यसभा पोलावरम आंध्र प्रदेशमधील नियोजित पोलावरम प्रकल्पासाठी लवकरात लवकर अर्थसाह्य करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी राज्यसभेमध्ये सांगितलं

शून्य प्रहरामध्ये वाय एस आर कॉग्रेसचे सदस्य विजयसाई रेड्डी यांनी उपस्थित केलेल्या प्रशाचं त्या उत्तर देत होत्या या प्रकल्पाबाबत आपलं राज्याच्या अर्थमंत्र्यांशी चर्चा झाली असून केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांशीही आपण संपर्कात आहोत आणि यावर तातडीनं निर्णय घेण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं

आणि संसदेच्या आवारातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे धरत आंदोलन केलं शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्यविषयक अध्यादेश मागे घेण्याची मागणी त्यांनी केली संसद अधिवेशन दरम्यान भारत आणि चीन दरम्यान पूर्व लडाखच्या सीमेवर सुरू असलेल्या वादाबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज लोकसभेत निवेदन सादर करणार आहेत या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या निवेदनाला विशेष महत्त्व आहे आज लोकसभेत संसद सदस्याचे वेतन भत्ता आणि निवृत्ती वेतन दुरुस्ती विधेयक अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती विधेयक आणि बैंक नियंत्रण दुरुस्ती अशी तीन विधेयक सादर केली जाणार आहेत कोविड राष्ट्रीय देशातील कोविडग्रस्त रुग्ण बरे होण्याच्या संख्येत दररोज होणारी वाढ दिलासादायक असून त्यामुळे दररोज नव्यानं आढळणारे रुग्ण आणि सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण यांच्या संख्येतील फरकही वाढतो आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे

भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था अर्थात आयसीएमआरनं आज दिलेल्या माहितीनुसार

बैठक भारत आणि बंगला देश यांच्या सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालक स्तरावरील बैठक उद्या ढाका इथं होणार आहे

बिहार केंद्रीय निवडणूक आयोगाचं द्विसदस्यीय पथक कालपासून बिहारच्या दौऱ्यावर असून आज हे पथक विविध बैठका घेणार आहे

दिल्लीला परतण्यापूर्वी हे पथक मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाटणा इथं भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे मत्स्य उत्पादन जम्मू काश्मीर मधल्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अंमलबजावणीचा काल पशूपालन आणि मत्स्य विभागाचे मुख्य सचिव नवीन चौधरी यांनी आढावा घेतला आणि या योजनेचा आणखी व्यापक स्तरावर प्रचार आणि प्रसार करण्याची सुचना त्यांनी संबधितांना केली मत्स्य उत्पादनात वाढ करून मासेमारी करणाऱ्यांच्या मिळकतीत वाढ करणे हा या योजनेचा उद्देश आहे मत्स्य निर्यातीला चालनादेण्यासाठी उत्पादन दर्जा विक्री तंत्रज्ञान आर्दींकडे लक्ष केंद्रित करण्यावर त्यांनी भर दिला कांदा निर्यात केंद्र सरकारनं काल सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढावी आणि दरांवरही नियंत्रण रहावं यासाठी तातडीनं निर्यात बंदीचा निर्णय लागू करण्यात आला आहे

कांदा आंदोलन नाशिक केंद्र सरकारनं कांदा निर्यातीला केलेल्या बंदीच्या निषेधार्थं महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले असून जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी कांदा उत्पादकांनी आंदोलन सुरू केलं आहे

काही वेळात लासलगाव इथं ही आंदोलन सुरू होणार असून आजपासून व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करून अन्य राज्यात पाठवू नये असे आवाहन कांदा उत्पादक संघटनांनी केले आहे दरम्यान कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भारती पवार यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे तर नाशिकचे संपर्क मंत्री छगन भुजबळ यांनी देखील कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान पिंपळगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरु असल्याचं आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे छत्तीसगड नक्षलवाद नक्षलवादाच्या समस्येचा सामना करण्यासाठी छत्तीसगडमधील बस्तर भागात विशेष दलाची स्थापना केली जाणार आहे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पोलीस विभागाला बस्तर विषेश दलाची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत यादलामध्ये बस्तर भागातील संवेदनशील गावांमधील युवकांचा समावेश केला जाणार आहे